राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा दीक्षांत समारंभ यंदा साधेपणानेच

त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागातले निर्बंध टप्प्याटप्प्यानं शिथिल करण्यात येणार आहेत

ही शिथिलता देत असतानाच कोरोनाचा प्रसार रोखण्याबाबत गृह मंत्रालय संबंधित घटकांसाठी प्रमाणित कार्यपद्धती जारी करणार आहे टाळेबंदीच्या या टप्प्यातही संपूर्ण देशभरात आंतरराष्ट्रीय विमानसेवा मेट्रो सिनेमा गृह जलतरण तलाव व्यायामशाळा आणि सर्व प्रकारच्या सामाजिक धार्मिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर बंदीच असणार आहे यानंतरच्या टप्प्यात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी शाळा महाविद्यालयं शिकवण्या आणि शैक्षणिक संस्था सुरू करण्याबाबत चर्चा केली जाईल आणि नंतरच जुलै महिन्यापासून या संस्था पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे नव्या मार्गदर्शक सूचनानुसार आता व्यक्ती आणि वस्तूंच्या राज्यांतर्गत आणि आंतर राज्य प्रवासासाठी परवानगीची गरज नाही मात्र याबाबत संबंधित राज्य त्या त्या भागातल्या परिस्थिती नुसार निर्णय घेऊ शकते असही गृह मंत्रालयानं म्हटलं आहे प्रतिबंधित भागात मात्र टाळेबंदीच्या नियमांचं काटेकोर पालन करण बंधनकारक असणार आहे

राज्याचा रुग्ण दुप्पट होण्याचा वेग आता साडे सतरा दिवस झाला आहे

पंतप्रधान पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी जनतेला उद्देशून पत्र लिहीलं आहे केंद्र सरकारनं गेल्या वर्षभरात केलेल्या कार्याचा लेखाजोखा या पत्रात मांडण्यात आला आहे

कोरोना संकटा नंतर अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी आणण्यासाठी सरकार सर्व स्तरावर प्रयत्न करत असून याबाबत भारत जगासमोर एक नवा आदर्श निर्माण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

देशासमोर अजूनही अनेक आव्हानं उभी आहेत अनेक मजूर छोटे व्यावसायिक फेरीवाले यांना त्रास भोगावा लागत आहे मात्र सर्वजण एकत्र मिळून या आव्हानांवर मात करू अस ते म्हणाले कसोटीच्या या काळात सर्वांनी नियम आणि सूचनांचं पालन करावं आणि संयम राखावा असं आवाहन त्यांनी केलं अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या नेत्यांनीही केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात झालेल्या महत्त्वपूर्ण घटनांचा आढावा घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी नेतृत्वामुळेच आज भारताची जगात वेगळी ओळख निर्माण झाल्याची भावना या सर्वांनी व्यक्त केली कॉंग्रेस केंद्रातल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं मोठमोठी आश्वासनं देऊन प्रत्यक्षात मात्र ती पूर्ण केली नसल्याचा आरोप कॉप्रेस पक्षानं केला आहे

या कार्यक्रमानंतर लगेचच पंतप्रधानांच्या भाषणाचा प्रादेशिक भाषेतला अनुवाद प्रसारित केला जाईल या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पूणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यज् ऑन एआयआर ऍपवर देखील ऐक शकता ताज्या अपडेटससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्टविटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या यटयब चॅनेलवर मुख्यमंत्री बैठक एकाही विद्यार्थ्याला विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यात याव्यात त्यासाठी नेमकी परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक निश्चित करून विविध पर्याय पडताळून पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी काल दिले विद्यापीठांच्या परीक्षा तसंच शैक्षणिक वर्षाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूची बैठक काल झाली या बैठकीत ठाकरे बोलत होते अंतिम वर्षासाठी सर्व वर्षांच्या सत्रांच्या सरासरी इतके गुण किंवा श्रेणी प्रदान करण्याची तसेच श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे बैठकीत सहभागी झाले होते

बस परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात सुखरूप परत जाता यावं यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली

प्रबोधीनि कमांडट असित मिस्त्री या वेळी प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित होते

कॅप्टन शिवम कुमार याला राष्ट्रीपती सुवर्ण पदक प्रदान करण्यात आल तर कॅप्टन मुकेश कुमार याला रौप्य आणि कॅप्टन पार्थ ग्रप्ता याला कांस्य पदक प्रदान करण्यात आल ऐक्रया या विषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कड्रन

हा संचलन सोहळा म्हणजे प्रत्येक कॅडेट साठी अभिमानाची गोष्ट असते या सोहळ्यात अन्तिम पग पार करून कॅडेट सैन्यात दाखल होतो दरवर्षी खेत्रपाल मैदानात होणार दिमाखदार संचलन सोहळा प्रबोधीनिच्या हबिबुल्ला सभागृहात पार पडला

यन्दा कॅडेटस च्या पालकांना पण उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली होती दो गज की दूरी ठेवत साधेपणाने पार पडलेल्या सोहळ्यात प्रत्येक् कॅडेट च्या चेहऱ्यावर मात्र कोरोना सारख्या प्रत्येक संकटा पासून देशाच संरक्षण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत हाच अभिमान दिसत होता दीक्षांत संचलन सोहळा झाल्यावर कॅडेटस यन्दा आपल्या घरी न जाता थेट सैन्य दलाच्या सेवेत दाखल होणार आहेत

दिव्यांग मदत निलंग्याचे आमदार संभाजी पाटील यांनी लातूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री असताना संवेदना नावाचं ऍप तयार करुन जिल्ह्यातल्या दिव्यांगांचं सर्वेक्षण करून तपासणी शिबिर घेतलं होतं

दिव्यांगांच्या गरजेप्रमाणं त्यांना कृत्रिम अवयव व्हीलचेअर सर्व प्रकारच्या काठया सी

भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम लिमिटेड अर्थात एलिम्को यांच्या मार्फत हे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आलं आहे केंद्र सरकारकडून यासाठी मोठा निधी मिळाला आहे दिव्यांगांना अशाप्रकारे मोफत साहित्य वाटप करणारा लातूर हा राज्यातला पहिला आणि देशातला दुसरा जिल्हा आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहल केंद्रे यांनी दिली टाळेबंदीच्या काळात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून दिव्यांगांना हे साहित्य घरपोच देण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत अरूण समुद्रे आकाशवाणी बातम्यांसाठी लातुर या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पूणे केंद्रावरून ऐकत आहात महावितरण राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काल पुणे विभागातील महावितरणच्या विविध कामांचा द्रदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला एखाद्या विभागात केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळं वीज पुरवठा सातत्यानं खंडित होत असेल तर तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची आणि त्याला जबाबदार कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला रेल्वे अहमदनगर बहुप्रतीक्षित अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचं काम वेगानं सुरू असल्याची माहिती दक्षिण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे

याबबातचा ठराव बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती बँकेचे मार्गदर्शक दिलीप देशमुख यांनी दिली पालखी कोरोना साथीमुळे आषाढी वारीसाठी मानाच्या पाच पालख्या हेलीकॉप्टरने पंढरपूरला पाठवल्या जाणार आहेत याच धर्तीवर परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडची संत जनाबाई आणि पालम तालुक्यातल्या संत मोतीराम महाराज पालखीलाही हेलीकॉप्टरने पंढरपूरला जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी गंगाखेड तालुका कॉंग्रेस कमिटी संत जनाबाई संस्थान आणि वारकर्यांच्या वतीनं करण्यात आली आहे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे

काल ही पाठ्यपुस्तकं तालुकानिहाय केंद्रांवर पाठवण्यात आल्याची माहिती समग्र शिक्षा अभियानाचे सहायक कार्यक्रम अधिकारी नंदकिशोर लहाने यांनी दिली

टोळधाडीमुळं शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं हे लक्षात घेऊन त्यावर केल्या जाणाऱ्या तात्कालिक पण परिणामकारक उपाय योजनांबद्दलची माहिती कृषी विभागातर्फे स्थानिक शेतकऱ्यांनाही देण्यात आली असल्याचं ते म्हणाले राज्यात आलेल्या या टोळधाडीने नागपूर भंडारा आणि अमरावती हे तीन जिल्हे प्रभावित झाले होते ही टोळधाड सध्या नागपुरातच असल्याची माहितीही त्यांनी दिली अन्य जिल्ह्यांना त्यापासून तूर्त तरी धोका नाही पण वाऱ्याच्या दिशेनं ही टोळधाड जात असल्यानं त्याबद्दल कोणताही अंदाज बांधणं देखील शक्य नसल्याचं दिवसे यांनी स्पष्ट केलं निधन ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका ललिता ताम्हाणे यांचं काल ठाण्यात दीर्घ आजारानं निधन झालं

त्यांनी वृत्तपत्रांमधून विशेषतः चित्रपटविषयक लिखाण खूप काळ केलं मी स्मिता पाटील नूतन तेंची प्रिया ही त्यांची पुस्तकं लोकप्रिय आहेत उजळल्या दाही दिशा झाले मोकळे आकाश या दोन कादंबऱ्याही ललिता ताम्हाणे यांनी लिहिल्या आहेत हुवामान अरबी समुद्रावरचा कमी दाबाचा पट्टा काल नैऋत्येकडे वळला त्यामुळे मॉन्सून आणखी पुढे सरकला नाही आज आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार होतो आहे तो वायव्येच्या दिशेनं पुढे सरकणं अपेक्षित असून त्याच्या बळावर मोसमी वारे उद्या केरळमध्ये दाखल होतील अशी अपेक्षा आहे या बदलत्या हवामानामुळे राज्यात आज सर्वच भागात काही ठिकाणी वळवाचा पाऊस अपेक्षित आहे राज्यात काल विदर्भ कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हा मान्सून पूर्व पाऊस झाला त्यामुळे विदर्भातील उष्णतेची लाटही कमी झाली

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र घरीच रहा निरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार